एका दिवसात होणारी ही आतापर्यंतची सर्वाधिक वाढ असल्याचं आरोग्य विभागाच्या सूत्रांनी म्हटल्याचं पीटीआयचं वृत्त आहे यापैकी एकशे त्रेचाळीस रूग्ण हे मुंबईचे आहेत कल्याण डोंबिवली चार पुणे तीन पिंपरी चिंचवड आणि नवी मुंबई प्रत्येकी दोन आणि यवतमाळ ठाणे मीरा भाईंदर वसई विरार आणि सिंधुदुर्ग इथं प्रत्येकी एक नवीन रूग्ण आढळला आहे

औरंगाबाद शहरातल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घाटी रुग्णालयात गेल्या दहा दिवसांत अकरा रूग्णांचा गंभीर श्वसनाच्या आजाराने मृत्यू झाला या रुग्णांमध्ये एका कोरोनाबाधित रूग्णाचा समावेश आहे सध्या तेवीस रुग्ण सारी या आजाराने ग्रस्त आहेत आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत

प्रशासनानं या नागरिकांचे वास्तव्य असलेला परिसर पूर्णपणे बंद केला आहे त्यासाठी पोलिस विभागाला पुढील आदेश येईपर्यंत पाचशे होमगार्डची मदत उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच या भागात आरोग्य विभागामार्फत प्रत्येक घराची तपासणी सुरू करण्यात आली आहे कोरोना बाधित रुग्ण हे निजामुद्दीन इथल्या कार्यक्रमाशी संबंधित आहेत तर यांच्या संपर्कात आलेल्या एका नागरिकाला देखील कोरोनाची लागण झाली आहे

एका ट्वीट संदेशात जावडेकर यांनी प्रत्येक व्यक्ती संसर्गापासून मुक्त राहिला तरच देश संसर्गापासून मुक्त होईल असं म्हटलं आहे या अॅपमध्ये दिलेल्या माहितीनुसार आपण कोरोना विषाणू संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यास हे अॅप त्याबाबत आपल्याला सूचित करतं राज्यभर लागू असलेल्या संचारबंदी दरम्यान सकाळी पायी फिरण्याच्या व्यायामासाठी निघालेल्या चौरेचाळीस जणांना आज नंद्रबार पोलीसांनी ताब्यात घेतलं संचारबंदी असतांना देखील जिल्हा क्रीडा संकुल आणि परिसरात पायी फिरायला येणाऱ्या नागरिकांना पोलीस मुख्यालयातल्या मैदनावर नेऊन समज देवून सोडण्यात आलं संचारबंदी दरम्यान नियमांचं उल्लघन करणाऱ्यांवर पोलीस कडक कारवाई करत आहेत

वजनाला हलकी बॅटरीवर तीन तास चालणारी तसंच पुनर्भारित करता येणारी ही यंत्र असल्याची माहिती कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी दिली व्हेंटिलेटरसाठी आवश्यक असलेल्या सर्व गरजांची पूर्तता या व्हेंटीलेटर्स मध्ये सुद्धा असेल असही अधिकाऱ्यांनी नमूद केलं कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी जालना जिल्ह्यातल्या राजूर इथल्या श्री गणपती संस्थानाच्यावतीनं पंतप्रधान मदत निधीस अडीच लाख रुपयांची मदत दिली आहे भोकरदन जाफराबाद तलाठी संघानं मुख्यमंत्री सहायता निधीस एकवीस हजार रूपयांची मदत केली आहे नांदेड शहरात इतवारा भागात नागरिकांनी टाळेबंदीचे नियम न पाळल्यामुळे आज सकाळ पासून राज्य राखीव पोलीस दल तैनात करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे राज्य राखीव पोलीस दलाने आज या भागात पथ संचलनही केलं या पथ संचलनाचं काही भागात नागरीकांनी प्ष्पवृष्टी करून स्वागत केलं दोन दिवसांपूर्वी इथं इंडोनेशियाच्या दहा आणि दिल्लीच्या दोन धर्मगुरूं विरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले होते

जिल्हाधिकारी डॉ

बँकेनं चालू आर्थिक वर्षासाठीचा मौद्रीक धोरण अहवाल आज जाहीर केला त्यात पहिल्या तिमाहीत महागाई दर चार पूर्णांक आठ दशांश टक्के तर अखेरच्या तिमाहीत तीन पूर्णांक दोन दशांश टक्के राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे जागतिक तसंच भारतीय अर्थव्यवस्थेवर कोरोना विषाणू प्रादुर्भावाचे परिणाम जाणवण्याची शक्यता या अहवालात वर्तवण्यात आली आहे